क्षेत्रीय स्तरावर कोविन एप किती सोईस्कर आणि उपयोगी आहे हे तपासणं कोरोना लसीकरणाबाबतचं नियोजन अंमलबजावणी तसंच अहवाल तयार करणं या सर्व बाबींची पडताळणी प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यापूर्वी लसीकरणाबाबतची आव्हानं ओळखणं आणि त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणं लसीकरण मोहिमेतल्या सर्व स्तरावरच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणं यासाठी ही तालीम आहे यात कोणालाही प्रत्यक्ष लस दिली जाणार नाही

लाभार्थ्यांना त्यांच्या कोविन एपवरच्या नोंदणीनुसार कक्षात सोडलं जाईल त्यानंतर कोविन एप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाच्या माहितीची नोंद कोविन एपमध्ये करण्यात येईल कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना हात धुण्याची व्यवस्था सॅनिटायझरची उपलब्धता करण्याच्या मास्क वापरणं आणि योग्य सुरक्षित अंतर राखणं या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

कोविशील्डच्या वाहतुकीला केंद्रीय विमान वाहतूक प्राधिकरणाकडूनही मान्यता मिळाली आहे आणि प्रवासी विमानातूनच ही वाहतूक केली जाणार आहे

तिथून या लसींचं वितरण केलं जाईल दरम्यान काल रात्रीच लसीच्या काही मात्रा पुण्यातून विमानानं रवाना झाल्याचं माहितगार सूत्रांनी सांगितलं लसीकरण सहभाग कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमात केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीसाठी खासगी उद्योग क्षेत्रानंही सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्याबद्दलचा विस्तृत आराखडा फेडरेशन ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात फिक्कीनं सादर केला आहे सुरक्षित भारतासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी या नावानं हा आराखडा तयार करण्यात आल्याचं फिक्कीनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद केलं आहे देशभरातला कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम खूप महत्वाचा असून त्यात खासगी उद्योग क्षेत्रालाही आपला खारीचा वाटा उचलण्याची परवानगी मिळावी अशी अपेक्षा फिक्कीने या पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे

प्रामुख्यानं आरोग्य क्षेत्रातले खासगी उद्योग समूह शीत साखळी क्षेत्रातील उद्योगांचा या लसीकरणाच्या मोहिमेत मोठा उपयोग होऊ शकेल असा विश्वासही यातून व्यक्त करण्यात आला आहे

हे तिन्ही रूग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातले आहेत

इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू असले तरी ते सर्व लक्षणविरहित आहेत

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार